मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त त्यापैकी तिनशे चौतीस जण पुन्हा कामावर रुजू

रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता सुमारे साडे सतरा दिवसांवर गेला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

ही संख्या दहा दिवसांतच दोन लाखावरून तीन लाखांवर गेली आहे देशातली रुण संख्या चौसष्ट दिवसांनंतर एक लाखावर पोहचली होती त्यानंतर पंधरवड्यात संख्येनं दोन लाखांचा टप्पा गाठला होता

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केला

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे

कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे पस्तीस आहे धुळे खिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या तीन रूग्णांचा आज सकाळी मृत्यू झाला त्यात शिरपूर मधल्या दोन आणि धुळे शहरातल्या एकाचा समावेश आहे

रुग्ण आढळलेल्या गावात नाकाबंदी केली असून आरोग्य विभाग परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे

अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहे

सध्या साठ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे

त्यांना आज घरी सोडण्यात आलं

राज्य सरकारनं ठरवून दिलेले दर ही कमाल मर्यादा असून त्यापेक्षाही दरकपात करण्यासाठी वाटाघाटी करण्याचे अधिकार शासनानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून त्यापैकी तिनशे चौतीसजण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत

विविध राज्य तसेच दिल्लीसह त्रेर केंद्रशासित प्रदेशांमधल्या परिस्थितीचा यावेळी आढावा घेण्यात आला या बैठकीला गृहमंत्री आरोग्यमंत्री प्रधानमंत्री यांचे प्रधान सचिव क्विनेट सचिव तसंच त्तिर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

देशभरातल्या एकूण कोविडग्रस्तांपैकी केवळ पाच राज्यांमधून दोन तृतीयांश जणांना या आजाराची लागण झाल्याचं यावेळी निदर्शनाला आल या आजाराच्या उपचारासाठी वैद्यकीय सेवासुविधा तसंच चाचण्यांमध्ये वाढ करण्याबाबत या वेळी चर्चा झाली

कोरोना संकटाच्या काळात शेतकरी वाचला पाहिजे ही शासनाची भूमिका असून पहिल्या लॉकडाऊनपासून शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यावर शासनानं भर दिला आहे शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातल्या गिरेवाडीच्या शिवारात त्यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नुकसानग्रस्तांच्या वतीनं त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं फडनवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या नुकसानग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं फडनवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं देशाचे सर्वात वयोवृद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपट्र वसंत रायजी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं

विजय मर्चेट यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्लब ऑफ डीयाच्या संघातून ते खेळले होते व्यवसायानं सनदी लेखापाल असलेल्या रायजींचा क्रिकेट तिहासाचा अभ्यास होता त्यांच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकरनं दुःख व्यक्त केलं आहे वसंत रायजी यांच्या शंभराव्या वाढदिवसाला त्यांना भेटलो तेव्हा या वयातही क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची त्यांची आवड आणि उत्साह पाहून आपण भारावून गेलो अशा शब्दात सतीननं ट्विटर संदेशाद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं

पारंपरिक संगीत नाटकांपासून आनंद कोंडी कौंतेय सीमेवरून परत जा गाठ आहे माझ्याशी संभूसाची चाळ दिवसेंदिवस अशा अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या मुंबईचा जावई देवमाणूस अशी ही सातार्याची तर्हा कळत नकळत या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या स्मरणात आहेत नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच आज कोकणात हर्णे मध्य महाराष्ट्रात अहमदनगर मराठवाड्यात औरंगाबाद आणि विदर्भात गोंदियापर्यंत सुरू झाली आहे

काल रात्री धुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचं आगमन झालं शहरात सुमारे एक ते सव्वा तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पुर आला नाल्याकाठी राहणाऱ्या काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं पाऊस सुरू झाल्यावर शहरातला वीजपुरवठा खंडित झाला शिरपूर शिंदखेडा तालुक्यांमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली मूग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे

सिधूदुर्ग जिल्ह्यात मान्सून चांगलाच कार्यान्वित झाला आहे

मुसळधार पावसामुळे नदी नाले वाहू लागले आहेत काही पडझडीच्या घटनाही झाल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरु असल्यानं काही ठिकाणी चिखल झाला आहे

अन्सारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज आणि एक छिद्र होतं त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न अन्सारी यांच्यापुढं होता समाज माध्यमाद्वारे त्यांनी आपली अडचण मांडली आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ती पोहोचताच त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेऊन अन्सारी यांना मदत केली अधिक मदत लागली तर ती देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे सध्या या बाळावर उपचार सुरू असून अब्दुल अन्सारी यांनी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत लातूर जिल्हयात उद्योग व्यापार व्यवसायाला चालना देण्यासाठी उद्योग उभारणीसोबतच औद्योगिक वसाहतीत मेडीकल विवीपमेंट हब म्हणजेच वैद्यकीय साहित्य सामुग्री निर्मिती केंद्र उभारणार असल्याची माहिती पालक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही नवीन घोषणा केली आहे त्या अनुषंगानं औद्योगीक वसाहतीत नावीन्यपुर्ण उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी पुढे यावं त्यांना सर्व सहाय्य केलं जाईल असं आश्वासन अमीत देशमुख यांनी यावेळी दिलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली